ते आज बातमीदारांशी बोलत होते त्यासाठी गरज असेल तर एका दिवसाचं अधिवेशन घेण्याची किंवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्र्यांची भेट घ्यायची महाविकास आघाडीची तयारी असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण आणि राज्यातल्या कोरोना स्थितीसंदर्भात राज्याची पुढची दिशा काय असेल हे जनतेला कळायला हवं त्यासाठी एका दिवसाचं नाही तर दोन ते तीन दिवसाचं अधिवेशन बोलवण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावं अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिली पुणे जेल्ह्यातल्या कोविड स्थिताचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आयोजित बस्कीत ते जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं बोलत होते या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले जिल्ह्यातले खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख तसंच वरिष्ठ अधिकारी बक्कीला उपस्थित होते

पण सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल पहिली मात्रा घेतलेल्यांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य राहील असं पवार यांनी सांगितलं रेमडेसिवीरबाबतीत गप्तिकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करुन दोषी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचे आढळलं तर अशा रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले उपलब्ध खाटा ऑक्सिजन व्हेंटिलेटर लस याविषयी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा असं आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केलं इतर उपस्थितांनीही यावेळी विविध सूचना मांडल्या रेमडेसीवीर औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्रसरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोटा वाढवून दिला आहे

त्यात महाराष्ट्राखेरीज दिल्ली गुजरात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ केली आहे नवीन नियोजनानुसार रेमडेसीवीरचा अखंडित पुरवठा राज्यांना होईल आणि कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असं गौडा यांनी सांगितलं

मात्र केंद्राकडून मान्य झाल्याप्रमाणे इंजेक्शन उत्पादन कंपन्या पुरवठा करत नाहीत या कंपन्यांवर नियंत्रण ठेवायची गरज आहे असं ते म्हणाले

कोरोनाच्या द्सऱ्या लाटेत लहान मुलांमधेही संसर्गाचं प्रमाण वाढल्याचं आढळलं त्यामुळे लहान मुलांसाठीचा विशेष कृती दल स्थापन करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे कोरोनाची तीसरी लाट आली तरी त्यादृष्टीनं व्यवस्थापन करायला मदत होईल असं ते म्हणाले राज्याला सध्या साडे सतराशे मर्ट्रीक टन वस्कीय ऑक्सिजनची गरज आहे केंद्र सरकारनं राज्याची ही गरज भागवायला हवी

कोविड काळात परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनानं नांदेडला मंजूर केलेलं शासकीय परिचर्या महाविद्यालय येत्या शक्तिणिक वर्षापासून सुरू करण्याची तयारी करावी असे निर्देश वस्क्रीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले

सध्या सर्वच ठिकाणी डॉक्टर परिचारिकांची आवश्यकता भासत आहे या पार्श्वभूमीवर परिचारिकांच्याबदल्या मुदतपूर्व करण्यात येऊ नयेत अशी सूचना देशमुख यांनी केली

केंद्रीय कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय योजण्याच्या दिशेनं अनेक पावलं उचलली असून अधिक सवलती देऊ केल्या आहेत मात्र ज्यांना कार्यालयात गृद्विजर रहाण्याची सूट मिळाली आहे त्यांना घरून काम करावं लागेल कार्यालयात अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकाच वेळी सर्वांची गर्दी होणार नाही अशा वेळांचे पालन करण्यासही विभागानं सांगितलं आहे राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालयं एकाच ठिकाणी आणून महिला आणि बालकांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याच्या उद्देशानं महिला आणि बाल विकास भवन उभारण्यात येईल असं राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी सांगितलं त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा तसंच महिला बाल विकास विभागाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी ही माहिती दिली सोलापूर जिल्ह्यात खरिपाचं क्षेत्र वाढत असून शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतं बी बियाणं आणि कीटकनाशकं कमी पडू नयेत गुणवत्तापूर्ण बी बियाणं आणि खतं वेळेत मिळावीत यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आ दिल्या आहेत ते आज सोलापूर जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बठ्कीत बोलत होते शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी तयारी करावी पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींची बळक घेऊन पाठपुरावा करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या

प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांचं आज मुंबईत अल्प आजारानं निधन झालं

समांतर चित्रपटांना दिलेल्या संगीतासाठी ते ओळखले जात शिवाय सहा हजाराहून अधिक जाहिरातींच्या जिंगल्सना त्यांनी संगीत दिलं होतं त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताच्या राष्ट्रीय पुरस्कारानं तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवलं होतं

चित्रपट मालिका आणि जाहिराती या तिन्ही क्षेत्रांत आपल्या वश्विष्यपूर्ण संगीत दिग्दर्शनाची छाप सोडलेले ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांच्या निधनामुळे भारतीय संगीताशी घट्ट नाळ असलेला पाश्वात्य संगीताचा जाणकार संगीतकार हरपला अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज गडचिरोली इथं कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला फडनवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड सेंटरला भेट दिली जिल्ह्यात लसीकरणाबाबत असलेले गस्तिमज दूर करुन लसीकरण मोहीम यशस्वी करणं हे प्रशासनापुढील आव्हान आहे

पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडण्कीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र निषेध केला आहे हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा आरोप संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केला आहे हा हिंसाचार सुरु असताना शासन आणि प्रशासनाची भूमिका केवळ मूक प्रेक्षकाची असल्याचं दिसतं दंगलखोरांना कशाचीही भीती दिसत नाही आणि हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासनानं कोणतंही प्रभावी पाऊल उचलल्याचं दिसत नाही अशी टीका त्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केली आहे पश्चिम बंगाल सरकारनं हा हिंसाचार थांबवावा दोषी लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी आणि हिंसाचारग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक पावलं उचलावी अशी मागणी त्यांनी केली आहे केंद्र सरकारनंही पश्चिम बंगालमधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावित आणि राज्य सरकारही यादृष्टीनं कारवाई करेल याची खबरदारी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविड निवारणासाठी चाललेल्या कामाची दखल विविध पातळ्यांवर घेतली जात आहे वांद्रे कुर्ला संकूलात महानगरपालिकेने उभारलेल्या जंबो कोविड रुग्णालयाच्या कामगिरीचं कौतूक गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलं आहे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना त्यांनी स्वहस्ताक्षरात लिहीलेल्या पत्रात अहोरात्र रुग्णसेवेत राबणाऱ्या पूर्ण यंत्रणेला शाबासकी दिली आहे

रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलिकडेच अशी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा केली होती